मुंबईत मे आणि जून महिन्यातील पाणी कपात टाळता यावी यादृष्टीनं समुद्राचं खारं पाणी गोडं करायच्या निःक्षारीकरण प्रकल्पाची प्ढची प्रक्रिया सुरु करायचे निर्देश म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले मृख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी काल या प्रकल्पाचा कामाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले

या प्रकल्पासाठी सुमारे सोळाशे कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे

या प्रकल्पासाठी काल झालेल्या आढावा बैठकीत मंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे मंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्ंबई महानगरपालिकेचे आय्क्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात कोरोनाचा सर्वाधिक प्रादर्भाव असलेल्या महाराष्ट्रासह आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन माध्यमातून आढावा बैठक घेतली लस आल्यानंतर राज्यात लसीकरणाची प्रक्रिया तसंच लसीच्या वितरणाचं व्यवस्थापन करायसाठी एका कृती दलाची स्थापना केली असल्याची माहिती म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत प्रधानमंत्र्यांना दिली यादृष्टीनं राज्य सरकार सिरम इन्स्टिट्यूटसोबत सातत्यानं संवाद करत असल्याचंही त्यांनी सांगितलं छत्तीसगढ पश्चिम बंगाल या राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्यासह इतर अधिकारीही या बैठकीत सहभागी झाले होते शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातल्या घर आणि कार्यालयावर संक्तवसुली संचालनालयानं छापे घातले याशिवाय सरनाईक यांचे पूत्र पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही छापे घातल्याचं वृत आहे संचालनालयानं दहा ठिकाणी छापे घातले अशी प्राथमिक माहिती असल्याचं यासंदर्भातल्या बातमीत म्हटलं आहे या छाप्यांमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही दरम्यान या छापेसत्रानंतर सरनाईक यांचे पूत्र विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे

भारतीय जनता पक्ष यापूढे स्वबळावर निवडणुका लढवेल आणि जिंकेल असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे ते आज सोलापुर इथं पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघ निवडणूक दौऱ्यानिमित पत्रकार परिषेदत बोलत होते अनैसर्गिक आघाडी केलेलं सरकार फार काळ चालणार नाही ज्या दिवशी ही आघाडी तुटेल त्या दिवशी आपण पर्यायी सरकार देऊ तो पर्यंत सक्षम विरोधी पक्षाचं काम करत राह असं फडणवीस म्हणाले वीज देयकात सवलतीचं आश्वासन न पाळल्याबददल त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आपल्या कार्यकाळात तीन वर्ष दुष्काळ असल्यामुळे आपण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही आणि कोणाच्या वीज जोडण्या तोडल्याही नाही त्यामुळे आपल्या कार्यकाळात वीज देयकांच्या थकबाकीत काही प्रमाणात वाढ झाल्याचं फडनवीस यांनी स्पष्ट केलं अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांपैकी बहतांश शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं राज्यात कालपासून इयता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज या संदर्भात स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली एक दिवसाआड विदयार्थी शाळेत उपस्थित राहणार आहेत शाळेतल्या इतर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्गही चालू राहणार आहेत शासनाच्या निर्देशान्सार अकोला जिल्ह्यात कालपासून नियमांचं पालन करत इयता नववी दहावी अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू झाले

दरम्यान काल स्रू झालेल्या या शाळंकडे विद्यार्थी तसंच पालकांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचं दिसून आलं

शाळा स्रु करण्याबाबतही सरकारमधल्या मंत्र्यांची कोणतीही एकवाक्यता नाही शिक्षण मंत्र्यांच्या निर्णयालाच राज्यमंत्री विरोध करतात शिक्षकांच्या कोवीड टेस्टसाठी कोणतीही स्सज्ज यंत्रणा नाही सरकार प्र्णतः गोंधळलेल्या परिस्थितीत असून विदयार्थी शिक्षक पालक यांच्यामध्ये झालेली संभ्रमावस्था द्र करण्यात सरकारला प्र्ण अपयश आलं असल्याची टीका आमादार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली ते लोणी इथं बोलत होते सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस दर आंदोलन सुरू आहे ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे दरम्यान मंगळवेढा तालुक्यातल्या मरवडे इथं लवंगी इथल्या भैरवनाथ साखर कारखान्याकडे जाणारा ट्रक्टर काल पेटवून देण्यात आल्याम्ळं वाहत्कीचा खोळंबा झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या नाथसागर धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे

शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय न करण्याचं आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे या पाण्याचा लाभ औरंगाबाद जालना बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना होणार आहे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीच्या मतदानाची नांदेड जिल्ह्यात संपूर्ण तयारी करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी आज दिली

पदवीधर मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं आहे राज्यातलं महाआघाडी सरकार हे अनैसर्गिक आहे वर्षभरात त्यांनी कोणतंच काम केलं नाही त्यामुळे सर्वत्र नाराजी आहे जनता निश्चितच या सरकारला पदवीधर निवडण्कीमध्ये जागा दाखवणार आहे असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे औरंगाबाद विभाग मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ ते हिंगोली इथं आले असता आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते शेतकरी आत्महत्याग्रस्त कृटुंबांना उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध व्हावं याउददेशानं यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या संकल्पनेतून मिशन उभारी हा अभिनव प्रकल्प राबवण्यात येत आहे याअंतर्गत दर आठवड़याला आत्महत्या केलेल्या शेतकरी कृट्बांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भेटीला बोलावून सदर कूटंबाची काय मागणी आहे हे जाणून घेतलं जातं तसंच त्यांना कोणत्या योजनेतून लाभ दिला जाऊ शकतो याची पडताळणी जिल्हास्तरीय समितीमध्ये केले जाते आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या निधनाबददल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रदधांजली वाहिली आहे गोगोई यांच्या जाण्यानं तीव्र दःख झाल्याचं त्यांनी टविटरवर म्हटलं आहे गोगोई हे लोकप्रिय नेते आणि कृशल प्रशासक होते अशा शब्दात मोदी यांनी गोगोई यांच्या कारकिर्दीचा गौरव केला आहे राज्यपाल अगतसिंह कोश्यारी यांनी तरुण गोगोई यांना श्रद्धांजली वाहिली आहे गोगोई यांच्या निधनामुळे आसाम तसंच देशानं एक अनुभवसंपन्न आणि अभ्यासू नेता गमावल्याचं कोश्यारी यांनी म्हटलं आहे राज्य निवडणूक आयोगानं हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव आणि औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या प्रभाग रचना आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे

नागरिकांनी या सोडतीच्या वेळी उपस्थित रहावं असं आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केलं आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं परिवर्तन सोलापूर अप्र तयार करण्यात आलं आहे याची स्रुवात महानगरपालिका आय्क्त पि शिवशंकर यांनी केली